चीननं तिथं मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली आहे या आव्हानात्मक स्थितीला भारताकड़न चोख प्रतृतर दिलं जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे चीन सीमेवरील स्थितीबाबत त्यांनी आज राज्यसभेत सविस्तर निवेदन केलं ते म्हणाले की दोन्ही देशातील सीमांविषयी दोन्ही देशांच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत मात्र प्रत्यक्ष ताबा रेषेचा दोन्ही देशांनी सन्मान राखावा असं ठरलं असताना चीनकड्रन त्याला प्रतिसाद दिला जात नाही लडाखच्या पेंगाँग भागात चिनी सैनिकांनी घ्सखोरीचा प्रयत्न केला परंत् भारतीय सैनिकांनी तो हाणून पाडल्याचं सिंग यांनी नमूद केलं या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला जर कितीही कठोर भूमिका घ्यावी लागली तर आम्ही बिलक्ल मागं हटणार नाही अशी ग्वाहीही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज सतरावा वाढदिवस आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड़ तसंच केंद्रीय मंत्री राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विविध राजकीय पक्षांचे नेते देश विदेशातल्या नेत्यांनी पंतप्रधानांना वाढदिवसानिमित शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जात आहे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोदी यांना आरोग्यदायी आणि आनंदी आय्ष्यासाठी श्भेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निरोगी दिर्घाय्ष्य लाभो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित शुभेच्छा दिल्या आहेत स्वतंत्र भारतात जन्म झालेले आपण देशाचे पहिले प्रधानमंत्री आहात आपली प्रधानमंत्रीपदी झालेली निवड ही आपल्यावरील देशवासियांच्या दृढ विश्वासाचं प्रतिक आहे असंही पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्यातही आज प्रदेश भाजपच्या वतीनं विविध उपक्रमाने सेवा दिवस साजरा करण्यात येत आहे नागपूर जिल्हा भाजपाच्या वतीनं यानिमित्त नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यात मनमाड इथं वक्षारोपण तसंच क्रीडा साहित्याचं वाटप या निमितानं करण्यात आलं पेठ इथल्या कोविड सेटंरला स्टीमर मशीन खासदार भारतीताई पवार यांच्या उपस्थितीत भेट देण्यात आलं उस्मानाबाद तंसच अमरावती इथंही वृक्षारोपण स्वच्छता अभियान तसंच सफाई कर्मचाऱ्यांना फळ वाटप करुन सेवा सप्ताहाला स्रुवात झाली आहे वाशिम जिल्ह्यातही स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे ध्रळे शहरात भाजपाच्या वतीनं सेवा दिवसानिमित कोरोनामुक्त ध्वळे अभियान राबवण्यात आला

पर्यावरण वनं आणि वन्यप्राण्यांच्या रक्षणाबरोबरच प्रदषण आणि हवामान बदल या समस्यांना तोंड देण्यासाठी भारतानं महत्वपूर्ण पावलं उचलली असल्याचं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत अज्ञात देशभक्तांनी प्राणांचं बलिदान दिलं त्या सर्व हतात्म्यांना आदरांजली वाहतो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मराठवाड्यातले प्रलंबित विकास प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्यात येतील आणि हा विभाग दुष्काळ म्क्त करण्यात येईल तसंच मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीनं औरंगाबाद इथं विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित मुख्यमंत्र्यांनी आज दरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली या दष्काळी भागात यंदा चांगला पाऊस झाला असल्याचं त्यांनी नमूद केलं मराठवाडा ही संतांची भूमी असून अन्याय मोडून काढण्याची क्षमता या भागात असल्याचं तसंच समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा समृद्ध होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले सध्या मराठवाड्यातल्या जनतेनं कोरोना मुक्तीच्या लढ्यात सामील होऊन मराठवाडा कोरोनाम्क्त करावा असंही म्ख्यमंत्री म्हणाले औरंगाबाद इथं मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झालं मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती रद्द करून तत्काळ आरक्षण लागू करण्यासंदर्भात मराठा क्रांती महिला मोर्चच्या वतीनं पालकमंत्री देसाई यांना यावेळी निवेदन देण्यात आलं जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे तसंच उस्मानाबादमध्ये पालकमंत्री शंकरराव गडाख लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधे प्र क्लग्रू डॉ प्रविण वक्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं हिंगोलीमधे हतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ इथं पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंड यांच्याहस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर म्ख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम झाला नांदेड इथल्या स्वातंत्र्य सैनिक स्मृती स्तंभाला पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पृष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं मराठा आरक्षणावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत काल जाहीर करण्यात आलेली पोलीस भरतीची प्रक्रीया थांबवण्यात यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे नेते नारायण राणे यांनी केली आहे खासदार संभाजी राजे यांनीही पोलीस भरतीला विरोध केला आहे या भरतीच्या वेळी कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही सर्वांना न्याय दिला जाईल असं गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी त्यानंतर स्पष्ट केलं आहे दरम्यान आजही राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुददयावरुन आंदोलनं करण्यात आली बूलडाणा जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं खामगाव शहरामध्ये सर्व मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी घेऊन डफली बजाओ आंदोलन केलं मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनाचा भाग म्हणून आजपासून पश्चिम महाराष्ट्रातून म्ंबईला होणारा दुध प्रवठा आजपासून रोखण्याचा इशारा सकल मराठा समाजच्या पदाधिका यांनी कोल्हापूर इथं वार्ताहर परिषदेत दिला मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईपर्यंत पोलीस भरती थांबवावी अशीही मागणी यावेळी संघटनेनं केली नांदेडमध्येही छावा संघटनेच्या वतीनं मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर ठिया आंदोलन केलं बुलडाणा जिल्ह्यात कांदा निर्यात बंदी विरोधात खामगाव शेगाव जळगाव जामोदसह अनेक ठिकाणी किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं या वेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला सांगलीमध्ये कांदा निर्यात तसंच बेरोजगारी य्वक काँग्रेसनं ठिया आंदोलन केलं कोरोनाच्या अँटीजेन चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि सर्दी तापाची काही लक्षण दिसतं असली तर संबंधित रुग्णांची तातडीनं पीसीआर चाचणी करुन तो अहवाल प्राप्त होईपर्यंत तो कोरोनाचाच रुग्ण आहे असं समजून त्यावर उपचार करण्याच्या स्पष्ट सूचना महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत गेल्या काही दिवसात कोरोनाचे अशा प्रकारचे रुग्ण वाढत असून दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिला कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता ही परिस्थिती लक्षात घेऊनच आता उपचार पद्धतीत बदल करण्याच्या सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या असून सर्दी तापाची लक्षणं म्हणून त्या रुग्णांकडं दुर्लक्ष केलं जाऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे सध्या देशात तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत पूढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची आशा आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी राज्य सभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तराला दिली तो पर्यंत लोकांनी कोरोना विषयक सुचनांचं पालन करावं असं आावहन त्यांनी केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रमाणात यश आलं आहे असंही ते म्हणाले भारत जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबर मिळून लस निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे कोरोना विरुद्धचा लढा आणि पूढील आव्हानांसाठी राज्य आणि केंद्रानं एकत्र येऊन काम करायला हवं असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या विषयावरील चर्चेत सहभागी होताना म्हटलं

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे

आतापर्यंत सात रुग्ण दगावले आहेत

अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात न्कसान झाल्यामुळे तसंच उरलेला काप्स कमी दरात विकल्या गेल्यान कर्जबाजारी होण्याच्या भीतीमुळे जळगाव जिल्ह्यातल्या तळेगावच्या इथल्या प्रभाकर डोळसे या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे

बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्त्री पाली भाषा परिचय तू खरच सुंदर आहेस यासह त्यांची विपल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे सोलापूर जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू असून सिद्धेश्वर तलाव तुडूंब भरला असून सिद्धेश्वरमंदीराच्या सभा मंडपात पाणी शिरल आहे